कोरोनाबाधितांना प्लाझ्मासाठी साडेपाच हजार रुपये श्ल्क निश्चित केलेलं असताना ससून रुग्णालयाने सात हजार रुपये घेतल्याचा प्रकार घडला होता

मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे यांनी दिली वैद्यकीय शिक्षण खाते आणि आरोग्य खात्याने प्लाझ्मासाठी वेगवेगळे आदेश काढले होते त्यामुळे आम्ही सुरुवातीला वैद्यकीय शिक्षण खात्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली त्यानुसार सात हजार रुपये शुल्क घेतले आता आरोग्य खात्याच्या आदेशानुसार साडेपाच हजार रुपये शुल्क आकारत आहोत असं त्यानी सांगितलं केरळमध्रन राज्यात परतणाऱ्या नागरिकांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याचा विपरीत परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला असून पुण्यातील प्रमुख पर्यटन कंपन्यांना आता पर्यटकांसाठी दुसऱ्या राज्यांची निवड करून द्यावी लागत आहे आतापर्यंत गोवा राजस्थान दिल्ली आणि गुजराथ मधून येणाऱ्या लोकांसाठी कोरोनाची आर

पी सी आर चाचणी अनिवार्य होती मात्र केरळमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केरळमधून येणाऱ्या नागरिकांसाठीही ही चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने न्कताच घेतला

पंडित भीमसेन जोशी यांनी देश एकसंध ठेवण्यासाठी प्रादेशिक आणि सामाजिक ऐक्य राखण्यासाठी सुरांच्या माध्यमातून महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डी व्ही काणेब्रवा प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या खयाल यज्ञ या कार्यक्रमात ते आज बोलत होते पंडित भीमसेन जोशी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तीन दिवसांचा संगीत महोत्सव पुणेकर रसिकांसाठी अभ्रतप्रर्व संधी आहे या महोत्सवामुळे प्ण्याची सांस्कृतिक उंची वाढेल असंही पवार म्हणाले या संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आज दिग्गज कलाकारांनी सुरेल गायन सेवा केली सकाळ सत्राची सुरुवात आरती अंकलीकर टिकेकर यांच्या बहारदार गायनाने झाली त्यानंतर कलापिनी कोमकली राहूल देशपांडे यांचे खयाल गायन झाले केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफ च्या वतीने मावळमधील तळेगाव दाभाडे इथं आज सद्धभावना सायकल रॅली आयोजित करण्यात आली या सद्धावना रॅलीद्वारे प्लवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली प्णे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज आवक स्थिर असली तरी मागणी वाढल्यानं भेंडी टोमॅटो काकडी फ्लॉवर घेवडा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे

फुल बाजारात गेल्या आठवड्यापासून उत्साहाचं वातावरण आहे व्हॅलेंटाईन गणेश जयंती आणि शिवजयंतीमुळे फुल बाजारात मागणी आणि पुरवठा वाढला आहे हवामान प्ण्यात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत